सिरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर प्रनावाला यांच्या हस्ते या यंत्राचं अनावरण करण्यात आलं एखाद्या टेबलावर मावेल इतका आकार असलेल्या या यंत्रात कोविड रुग्णांच्या घेतलेल्या नमुन्यांच्या हाताळणीपासूनच्या सर्व प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने केल्या जातात कोरोना विरुद्ध लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल हाती आल्यानंतरच लस नेमकी कधीपर्यंत येईल यावावत सांगता येईल असं पूनावाला या वेळी बोलताना म्हणाले

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली प्णे महापालिकेच्या महापौरांसह सुमारे दोनशे कर्मचारी तसंच अनेक नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे महापालिका भावनाच्या आवारात शुकशुकाट पहायला मिळत आहे त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर झाला आहे पुणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकारी कार्यरत असून गरजेन्सार आणखी अधिकारी तैनात करण्याचे सूतोवाच विभागीय प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे प्ण्याचे विभागीय आय्क्त डॉ

याशिवाय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसंच पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पिंपरीचे पोलीस आयुक्त हे सर्वजण पुणे आणि परिसरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत प्ण्यालगतच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा आणि जिल्हा परिषदेचेही जोमाने प्रयत्न सुरू आहेत एकूणच प्ण्यातील कोरोनाची परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासन दोघेही हातात हात घालून प्रयत्नशील असल्याचं चित्र दिसत आहे देशभरातील संरक्षित स्मारकं सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला असला तरी राज्यात मात्र या महिना अखेरपर्यंत तरी ही स्मारकं खुली होण्याची शक्यता नसल्याचं राज्य प्रातत्व विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं

या चाचण्यांच्या माध्यमातून नमुन्यांची तपासणी जलद गतीने होणार असून या प्रयोगशाळेला आयसीएमआरची मान्यता मिळाली आहे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज या प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात आलं दरम्यान कोथरूड परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यामुळे या भागात रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट सुरू करावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे सध्या होत असणाऱ्या चाचण्यांचे निकाल हाती येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पुणे महापालिकेसाठी एक दिलासादायक बातमी आहे

हवामान प्ण्यातील अनेक भागात आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या

उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे